गेल्या काही दिवसांत मयूर विहार स्थित या बटालीयनमधे मोठ्या संख्येनं रुग्ण आढळल्यामुळे हा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे इथल्या शंभर जवानांचे तपासणी अहवाल प्राप्त व्हायचे असल्याची माहिती असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

इथली एकूण रुग्ण संख्या आठ झाली आहे यातील दोन रुग्ण आतापर्यंत बरे झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली आहे मूळ जालन्याचे असलेले राज्य राखीव पोलिस दलाचे तीन जवान नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या मालेगावमध्ये तैनात होते आणि त्यांच्या लाळेचे नमूने औरंगाबादला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्या तपासणी अहवालानुसार त्यांना याची लागण झाल्याचं समोर आलं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांनी म्हटलं आहे उर्वरित दोन रुग्ण मुंबईला प्रवास करून आले होते अशी माहिती त्यांनी दिली

ही तरुणी दुधेभावी गावातल्या रुग्ण व्यक्तीची नातेवाईक आहे

शहरातल्या ताजनगरमधे दोन तर तारखेडा भागात एक नवा रुग्ण आढळला आहे करवरनगरच्या एका मरण पावलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली होती असं आता स्पष्ट झालं आहे

यात जिल्हा मध्यवर्ती काराग़हातल्या दोन बंदींचा समावेश आहे हे बंदी पुण्याच्या काराग्रहातून आले होते तसंच कराड मध्ये कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेला एक कोरेगाव आणि फलटण मध्ये प्रत्येकी एकाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे

लागण झालेला आरोपी वाड्याच्या पोलिस ठाण्यातील कोठडीत होता त्याच्या सहवासात आलेल्या इतर वीस सह आरोपी आणि तेवीस पोलिस कर्मचाऱ्यांचं अलगीकरण करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत

त्याचबरोबर बिहारच्या अडकलेल्या कामगारांना या संस्थेतर्फे मदत देण्यात आली उस्मानाबाद जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानदारांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातर्फे निर्जंतुकीकरण आणि मास्क वाटप करण्यात आलं या दुकानदारांचा अनेक ग्राहकांशी थेट संपर्क येतो त्यामुळे खबरदारीसाठी जिल्हा प्रखठा अधिकारी चारुशीला देशमुख यांच्याकडे हे साहित्य सोपवण्यात आलं उस्मानाबाद शहरातील भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांजा मार्ग परिसरात गरजू कुटंबांना अन्न धान्याची पाकिटं वितरित केली तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात काल दुर्गाष्टमीनिमित्त आंब्यांची आरास करण्यात आली

सध्या शाळा बंद असल्या तरी शालेय पोषण कामगार शासनाचं काम तत्परतेने करीत आहेत त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शालेय पोषण आहार कामगारांना आर्थिक मदत करावी अशी मागणीही या संघटनेनं कामगार दिनाच्या निमित्तानं केली आहे

या कर्मचाऱ्यानं या तारा काढून टाकल्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या दोघांनी या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती